हे अहवाल रुग्ण ज्या महानगरपालिका ग्रामीण भागातील रहिवासी आहेत त्या भागातील आरोग्य अधिकार्यांकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आय्क्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिल्या

दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना ग्रस्तांचां आकडा पाच हजारांच्या वर गेला आहे प्ण्याचे महापौर म्रलीधर मोहोळ हे कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून मोहोळ यांची विचारपूस केली गेले साडेतीन महिने कोरोनाच्या साथकाळात दवाखाने विलगीकरण कक्ष प्रतिबंधित क्षेत्र आदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन काम केल्याबद्दल महापौरांचं त्यांनी कौत्क केलं महापौरांनी लवकर बरं व्हावं अशा श्भेच्छाही म्ख्यमंत्र्यांनी दिल्या याबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनीही फोनवरुन विचारप्स केल्याचं महापौरांनी ट्विट करून सांगितलं आहे ग्रामीण भागात होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मिशन मोडवर काम करण्याचा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या कोरोना विषाणच्या अन्षंगाने वाटप करण्यात आलेल्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही राम यांनी दिला

हिंजवडीसह या परिसरातील माण मारुंजी जांबे आणि नेरे या गावांतही टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनि च्या एका छात्राला कोरोना विषाणू ची लागण झाली असून तो लष्करी रुग्णालयात उपचार घेत आहे इतर छात्रा ची चाचणी केली जात आहे प्णे महापालिकेची सर्वसाधारण सभा याप्ढे द्रदृष्य प्रणालीदवारे घेण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वरभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशान्सार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरसचिव स्नील पारखी यांनी दिली

मंगेश कराड यांनी दिली आहे

प्ण्यातील रोटरी क्लब साऊथ यांच्यावतीनं पर्यावरण जतनाचा प्रयत्न म्हणून फ्लपाखरू उद्यानात देशी झाडांचं वक्षारोपण आणि बीजारोपण करण्यात आलं रोटेरिअन सूदर्शन नातू यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला

सावित्रीबाई फ्ले प्णे विद्यापीठाशी संलग्न प्णे शहरातील सर्व महाविद्यालयांचे कर्मचारी प्राध्यापक पदवी पदव्य्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांमधील सर्व विद्यार्थी यांनी अॅटीजेन टेस्टिंग करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन प्णे महानगरपालिकेच्या वतीने कुलग्रू प्रा

नितीन करमळकर यांनी केले आहे जे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करतील त्यांना मानधन वैद्यकीय विमा आणि टेस्टिंग स्विधा मोफत दिले जाईल असे आश्वासन पुणे महानगरपालिकेने दिले आहे पण्यनगरीतील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेश मूर्तीच्या प्रतिकृतीच्या प्रतिष्ठापना न्कतीच जम्मू काश्मीरच्या ग्र्रेज सेक्टरमध्ये उभारण्यात आलेल्या नव्या मंदिरात करण्यात आली लष्कराच्या सहाव्या मराठा बटालियन तर्फे गुर्रेजच्या कंजलवान या गावी हे मंदिर उभारण्यात आलं आहे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी प्णे विद्यापीठ चौकातील दोन उड्डाणपूल या आठवड्यात पाडण्यात येतील या संदर्भातील आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिले आहेत हवामान प्णे आणि परिसरांत आज पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजान्सार हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

त्म्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी